श्रीदेवीः स्प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांचं काल रात्री द्वईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं

कौट्ंबिक समारंभासाठी त्या द्बईला गेल्या असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला चार दशकांच्या उल्लेखनीय कारकीर्दीत श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटामधून त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या होत्या ज्युली या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या श्रीदेवीना अभिनेत्री म्हणून हिम्मतवाला या चित्रपटाने प्रसिध्दी मिळवून दिली त्यानंतर तोहफा मिस्टर इंडिया चांदनी सदमा लम्हे चालबाज सारख्या चित्रपटातील भूमिकांमधून त्यांनी त्यांच्यातल्या सशक्त अभिनेत्रीच दर्शन घडवलं

त्यांच्या निधनानं संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन प्रियांका चोपडा स्श्मिता सेन आदी कलाकारांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

तसंच या प्रसारणानंतर या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधील अन्वाद संबंधित केंद्रांवरून प्रसारित केला जाईल जेटलीः पीएनबी घोटाळा उजेडात आणण्यात अपयशी ठरल्याबददल बँकिंग नियामक मंडळावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टीका केली आहे तसंच बँकांची फसवण्क करणाऱ्या श्रष्ट कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे नवी दिल्लीत वैश्विक व्यापार संमेलनात ते काल बोलत होते असे आर्थिक ग्न्हे होऊ नये यासाठी उद्योग जगताने अनैतिक व्यापार करण बंद केलं पाहिजे याम्ळं सरकारच्या विविध आर्थिक स्धारणांच्या प्रयत्नांना खिळ बसते असही जेटली यांनी यावेळी सांगितलं पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली

जावडेकरः शालेय विद्यार्थ्यांच्या मेंदूवरचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्ढील वर्षाच्या शैक्षणिक सत्रापासून निम्म्यानं कपात करण्यात येईल असं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे शालेय अभ्यासक्रम बीए आणि बीकॉम अभ्यासक्रमांपेक्षाही मोठा आहे आणि तो निम्म्यानं कमी केला पाहिजे जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळ मिळेल असं जावडेकर यांनी राज्यसभा टी

मेंद्रतील विचार प्रक्रिया विकसित होण्याच्या अवस्थेत विदयार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे यासंदर्भात संसदेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एक विधेयक मांडण्यात येईल असं ते म्हणाले

अधिवेशनः राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत स्रु होत आहे

राज्याप्ढील वर्तमान समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत या अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा होणं अपेक्षित आहे

कोकणातल्या शेतकऱ्यांना नवा दृष्टिकोन देणारा हा महोत्सव आणखी चार दिवस चालणार आहे राज्य शासनाचा कृषी विभाग जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि आत्मा या प्राधिकरणातर्फे प्रथमच एकत्रितरीत्या कृषी महोत्सव भरविण्यात आला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी छोट्या छोट्या त्कड्यांच्या असल्यानं कोणतंही पीक मोठ्या प्रमाणावर घेता येत नाही अशा स्थितीत गटशेतीच्या माध्यमातून कोकणातला शेतकरी यशस्वी होऊ शकेल असं खासदार विनायक राऊत यांनी उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं शेतीबरोबरच प्रत्येक गावातून एक हजार लिटर दुधाचं उत्पादन होईल अशा पद्धतीनं प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली राज्याचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी गटशेतीकरिता यावर्षी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं

ठिबक सिंचन यंत्रखरेदी शेडनेट शेततळं ग्रीन हाऊस अशा सर्व योजना मागतील तेवढ्या शेतकऱ्यांना देण्याचं धोरण असल्याचं ते म्हणाले

म्ख्यमंत्री कार्यालयातून एका पत्रकादवारे ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे दरम्यान सातारा शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवई नाका इथं बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं दुध उत्पादनः म्ख्यमंत्री विशेष सहाय्यता निधी अंतर्गत ग्रामविकासासाठी निवडण्यात आलेल्या वाशिम जिल्ह्यातील भामदेवी तालुक्यात वऱ्हाड दूध उत्पादक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून गावातील तसच या परिसरातील दूध संकलित करून त्यादवारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते तसंच ते इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठविलं जात आहे सदाभाऊ खोतः कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना काल सोलापूर जिल्ह्यात कुईूवाडीजवळील रिधोर गावाजवळ घडली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर तूर आणि मका फेकून निषेध व्यक्त केला पोलिसांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

लेखक पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं साहित्यिक आणि संशोधिक डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे अध्यक्षस्थानी होत्या आजचे साहित्य लेखन शासनाची धोरणे शेतकऱ्यांच्या समस्या आदि विषयांवर उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले

मंंबई विदयापीठाच्या माजी कुलग्रू डॉ स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत असून वसई विरार महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रविणा ठाक्र यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होणार आहे भिलार कार्यक्रमः येत्या मंगळवारी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त महाबळेश्वर जवळच्या प्स्तकांच्या भिलार गावात अमृताचीये मराठी हा विशेष कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात केतन अत्रे आणि विदया करलगिकर हे कलाकार विविध कर्वीच्या आणि गीतकारांच्या रचनांचं गायन करणार आहेत

कर्नाटकनं हे लक्ष्य एका गड़्याच्या मोबदल्यात पार केलं